देशभरातील कानाकोप यातील आकाशवाणीचे वार्ताहर मतमोजणी ताजे अपडेट्स देतील तर स्ट्रडिओमधून राजकीय तज्ञ निकालांचं सर्व समावेशक आणि सखोल विश्नेषण करतील हा कार्यक्रम आकाशवाणीच्या एफ एम गोल्ड आणि विर वाहिन्यांमधून प्रसारित केलं जाईल आकाशवाणीच्याअधिकृत युट्युब वृत्तवाहिनीवर पण हा कार्यक्रम उपलब्ध असेल

रोजगार हमी योजनक्सिर्गत कामांच्या मागणीच विस्ताव आल्यास तीन दिवसात मान्यता दक्षिाचा निर्णय राज्य सरकारनं घक्तिग आहक राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालख्या बैठकीत हा निर्णय घघ्यात आला गच्या आठवड्यात मुख्यमंत्री दक्षे फडणवीस यांनी ऑडिओ ब्रिज संवाद सस्थिया माध्यमातून दुष्काळी जिल्ह्यातलप्रिदाधिकारी आणि प्रशासनाशी संवाद साधला होता त्यावर्षी रोजगार हमी योजनच्या कामांची प्रस्ताव मार्गी लागत नसल्याची तक्रार मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घरत्त्वा आहा असप्रिस्ताव तीन दिवसात मान्य न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचनिर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलञाहत्त दुष्काळी भागातल्या शिधापत्रिका उपलब्ध नसलद्धशिक्रिरी आणि शक्रिजुरांना शिधापत्रिकांचं तातडीनं वितरण करण्याचा तसंच शख्या मेंद्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर छावण्या सुरू करण्याचा निर्णयही या बैठकीत घघ्यात आला याशिवाय दुष्काळ जाहीर झालख्या भागातल्या साडक्रीठ लाख कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनत निव्यानं समाविष्ट करण्यात आलं आह डिजिटल व्यवहारांना चालना दख्याबाबत रिझर्व्ह बँक्टी नस्किष्ट्या समितीनं आपल्या सूचना गव्हर्नर शक्तीकांत दास यांना सोपवल्या आहक्त आधारचप्रिवर्तक नंदन निलक्विणी हक्ती समितीचप्रिमुख आहक्त डिजिटल व्यवहारांना चालना दक्तीसाठी तसंच डिजिटायझध्विच्या माध्यमातनं आर्थिक समावध्किता वाढवण्यासाठी डिजिटल व्यवहारांची कक्षा वाढवण्यासाठी या वर्षीच्या जानद्तिरीमध्यप्रिच सदस्यांची समिती नस्की होती

एप्रिल तसंच मे महिन्यात रुकडी हातकणंगले स्थानकांच्या दरम्यान दोन वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेमार्गावर मोठा लोखंडी तुकडा टाकण्यात आला होता मात्र मोटरमननं आपत्कालीन ब्रेक लावल्यानं मोठा अपघात टळला अशाच प्रकारच्या घटना तळेगाव कामशेत विभाग देह्रोड स्थानक नांदेड स्थानकाजवळ घडल्या मात्र मोटरमन तसंच रेल्वे कर्मचा यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळले असं रेल्वेनं जारी केलेल्या प्रसिद्वीपत्राकात म्हटलं आहे